प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली

निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत आणि आमच्या सरकारची धोरणं याला अनुकूल आहेत असं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात संरक्षण सामग्रीची निर्यात सतरा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं मोदी यांनी सांगितलं हे अकरावं द्वदार्षिक प्रदर्शन आहे संरक्षण मंत्रालयाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारनं संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशीला प्राधान्य दिलं आहे कर्ना किात मुख्यमंत्री बी

येडियुरप्पा त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज करणार आहेत

येडीयुरप्पा यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लोकसभेत विविध कायद्यांच्या दुरुस्तीवर सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देतील काल राष्ट्रपतींनी दोन्ही सदनाच्या संयुक्त बस्कीला संबोधन केल्यानंतर आभारप्रदर्शनाच्या चर्चेला प्रारंभ झाला या चर्चेत सर्वपक्षीय सदस्यांनी आपली मतं मांडली आसाममध्ये कोकराझार इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे प्रधानमंत्री उद्या कोकराझार इथं बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाला पाच ते सहा लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे याचं औचित्य साधत आसाम सरकारनं कला संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे पाच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना राष्ट्रीय संस्थांचा दर्जा द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली सूरत भोपाळ भागलपूर आगरतळा आणि रायचूर मधल्या या संस्था आहेत असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बक्कीनंतर बातमीदारांना सांगितलं सार्वजनिक खाजगी भागीदारीतून उभ्या राहिलेल्या या संस्थांमधून आता बी क्रे एम क्रे आणि पीएचडी ची पदवी मिळवता येणार आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे केन्द्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते अमित शाह यांनी काल कोंडली त्रिलोकपुरी कृष्णानगर आणि गांधीनगर इथं प्रचारसभांना संबोधित केलं तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा यांनी आदर्श नगर आणि त्रिनगर मध्ये रोड शो केला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली या आपल्या मतदारसंघात रोड शो केला आपचे खासदार भगवंत मान यांनीही छतरपुर महरौली आणि कालकाजी इथं रोड शो केला काँप्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी कोंडोली इथं प्रचारसभा घेतली तर मार्गिया महल इथल्या प्रचारसभेत राहुल गांधी काँग्रेस सरचि शीस प्रियंका गांधी यांच्यासह सहभागी झाले होते

तसंच या शासन हमीवर महासंघाला द्यावं लागणारं हमी शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय कालच्या बस्कीत झाला

दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फे ळली यापूर्वी या प्रकरणातले दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग या दोघांचीही दया याविका राष्ट्रपतींनी फे ळली आहे त्यामुळे आता राष्ट्रपती कार्यालयाकडे एकही दया यायिका प्रलंबित नाही अक्षय ठाकूरनं काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केल्याघी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेउं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे सत्तेचा गद्वापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेजे ट्रंप यांना निर्दोष ठरवलं आहे

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर तातडीनं कडक कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत याप्रकरणी कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी एक विश्वस्त मंडळ स्थापन करायचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे

राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री जी

कृषी क्षेत्रात धोरणात्मक बदल आणि अधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं असल्याचं मत नीती आयोगाचे सदस्य प्राध्यापक रमेश चांद यांनी व्यक्त केलं आहे